खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत या जमीन हस्तांतरण योजनेला मान्यता देण्यात आली

बायोमेडिकल वेस्ट कोरोना काळात बायोमेडिकल वेस्ट संकलनासाठी पूणे महापालिकेने कंपनी नेमली पण त्यांना वाढीव दराने पैसे देण्यास शहरातील खासगी रुग्णालयांनी नकार दिला

हा वाढीव खर्च रुग्णालयांनी तातडीने द्यावा अशा सूचना काल महापालिकेने केल्या आहेत बांधकाम पाहणी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी आज मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची माहिती दिली वाहन परवाना चेन्नई पाठोपाठ आता पूणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या हद्दीतही नवीन गाडीच्या खरेदीसाठी वाहन परवाना सक्तीचा करण्यात आला आहे प्रादेशिक परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्याच्याकडे अधिकृत वाहन परवाना आहे अशाच व्यक्तीला यापुढील काळात नवीन गाडी खरेदी करता येईल यासंदर्भातील माहिती देणारे परिपत्रक प्रादेशिक परिवहन विभागातर्फे शहर आणि परिसरातील विविध कंपन्यांच्या अधिकृत विक्रेत्याला पाठवण्यात आलं आहे बनावट पासपोर्ट एप पारपत्र अर्थात पासपोर्ट काढून देण्यासाठी काही बनावट मोबाईल एप आणि संकेतस्थळे तयार करण्यात आल्याचे पारपत्र कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे पारपत्रासाठी नागरिकांनी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा असं आवाहन पुण्याचे पारपत्र अधिकारी अनंत ताकवाले यांनी केले आहे डब्लुडब्लुडब्लु डॉट पासपोर्ट इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन हेच परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ आणि एमपासपोर्टसेवा हे अधिकृत मोबाईल एप आहे

नजमा हेपतूल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल असं आज वार्ताहर परिषदेत सांगण्यात आलं चित्रफित मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रकाश गीरबाने यांनी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे आज चेंबरच्या संग्रहातली दुर्मीळ चित्रफीत हस्तांतरीत केली

यातल्या काही फिर्तीमध्ये शंतनुराव किर्लोस्कर तसंच सी राजगोपालाचारी यांचं चित्रण आहे चिंचवड उडडाणपल जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत असणाऱ्या निगडीतील भक्ती शक्ती चौक आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला या चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सकाळी पार पडलं येत्या काही महिन्यात उड़डाणपुलाचं उर्वरित कामही पर्ण होईल असं महापौरांनी यावेळी सांगितलं अनधिकत बांधकाम पुण्यापाठोपाठ आता पिंपरी चिंचवडमध्येही अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे पालिका हद्दीतील आठही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झाले असुन या विरोधात महापालिका प्रशासनाने वीस गुन्हे दाखल केले आहेत उच्च न्यायालयाकडून निर्णय आल्यानंतर त्वरित अवैध बाधकामे पाडण्यात येतील असं पालिकेचे अभियंता मकरंद निकम यांनी सांगितलं

लवकरच प्रदर्शित होणारा सरसेनापती हंबीरराव हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला

आज रात्री तसंच उद्याही पुणे आणि परिसरात जोरदार वाऱ्यासह एखादी सर हजेरी लावू शकते असा वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृतांत